शहराध्यक्ष जगदीश मुळीक पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे शहर सरचिटणीस गणेश घोष आदी या वेळी उपस्थित होते कोथरूड इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती करून एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सवासाठी पुण्यातूनही कोकणासाठी एस

च्या बसेस सोडण्यात येणार आहेत रत्नागिरी खेड दापोली चिपळूण आणि गुहागर या मार्गांवर बस धावणार आहेत उद्यापासून ही प्रवासी वाहतूक सुरू होत असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या आगारप्रमुख यामिनी जोशी यांनी दिली आहे पुण्यातून तालुक्याच्या ठिकाणी या बसेस जातील वीस किंवा बावीस जणांच्या समुहाने गाड्यांसाठी आरक्षण केल्यास हि बस सेवा त्यांच्या गावापर्यंत देता येईल असंही जोशी यांनी म्हटलं आहे

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन झाली मात्र विरोधी पक्षांनी सभेचे प्रत्यक्ष कामकाज सभागृहात करावं अशी मागणी केल्यानं सभा बंद पडली जुलै महिन्याची सभा ऑनलाईन झाल्यानंतर ऑगस्टची सभा प्रत्यक्ष सभाग्रहात होईल असं आश्वासन महापौरांनी दिलं होतं मात्र राज्य सरकारचे आदेश नसल्याने सभा ऑनलाईनच घ्यावी लागल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिलं पुणे मेट्रोच्या रामवाडी ते शिवाजीनगर या मार्गावर स्थानकांसाठी लागणाऱ्या खांबांचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे

संत तुकाराम नगर ते फुगेवाडी स्थानकादरम्यान जूनअखेर पासून मेट्रोची चाचणी स़रू होणार होती पण टाळेबंदीम़ळे काम रखडल्यानं ती होऊ शकली नाही कोथरूड ते गरवारे महाविद्यालय या मार्गचं काम संथ गतीने सुरू आहे कामगारांचा तुटवडा असल्याने शहरात मेट्रो कधी सुरु होईल हे अनिश्चित असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे धार्मिक विश्वस्त संस्था तसेच रुग्णालयांना लेखापरीक्षण सादर करण्यासाठी सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे

पुणेकरांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये झालेल्या बदलाची पाहणी करण्यासाठीचं दुसरं सेरो सर्वेक्षण लवकरच केलं जाणार आहे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना आज ही माहिती दिली यापूर्वीही महापालिकेतर्फे सेरो सर्वेक्षण करण्यात आलं आहे मात्र त्याचा अंतिम अहवाल अद्याप सादर झालेला नाही या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सप्ताहात हा अहवाल अपेक्षित आहे नव्यानं होणारं सेरो सर्वेक्षण बी जे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे केलं जाणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचबरोबर भारतीय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन परिषद या संस्थांचं सहकार्य त्यासाठी घेतलं जाणार आहे रोगांना प्रतिकार करू शकतील अशी प्रतिजैविक स्थानिक लोकांच्या शरीरात किती प्रमाणात निर्माण होत आहेत याबद्दलचा अभ्यास या सर्वेक्षणातून केला जातो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात गणेशमूर्ती विक्रेत्यांना शारीरिक अंतराचे नियम पाळून रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर तात्पुरते स्टॉल उभारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली ध्रमाळ यांनी केली आहे या विक्रेत्यांना दरवर्षी नाममात्र भाडे दराने स्टॉल उभारण्याची परवानगी महापालिकेतर्फे देण्यात येते

हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मेट्रो मार्गच्या कामासाठी हा पूल पाडण्यात येत आहे हवामान प्णे आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून आज दिवसभर पावसानं चांगला जोर धरला आहे

उद्या मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत